आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते देशवासीयांनी श्रमदानाच्या माध्यमातून महात्मा गांधींना कार्यांजली अर्पण करावी या कार्यक्रमांत साम्रहिकता आणि सेवाभाव असावा तसंच गांधीजींशी निगडीत देशातल्या कोणत्यातरी एका स्थळाला प्रत्येक नागरिकानं अवश्य भेट द्यावी अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या देशातील सर्व नगरपालिका महानगरपालिका जिल्हा प्रशासन ग्रामपंचायती शासकीय अशासकीय व्यवस्था सर्व संस्था प्रत्येक नागरिकानं प्लास्टिक कचरा संकलन आणि साठवणुकीसाठी योग्य ती व्यवस्था करावी त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रानं पुढं यावं असंही ते म्हणाले क्पोषणा विरुद्धची लढाई प्रभावीपणे लढण्यासाठी सप्टेंबर महिनाभर देशात पोषण अभियान राबवलं जाणार आहे

तत्पूर्वी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पक्षाच्या मुख्यालयात आणण्यात आलं असून तेथूनच अंत्ययात्रेला सुरवात होईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे जेटली यांचं काल द्रपारी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं

इतर डब्यांमध्येही जैव शौचालयं बांधण्याचं काम वेगानं सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे भारतीय रेल्वेच्या या जैव शौचालये प्रकल्पाचं तंत्रज्ञान रेल्वेच्या अभियंत्यांनी आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी विकसित केलं आहे

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ फरीदा शेख डॉ फैसल खान यांनी जेवण प्रविणाऱ्या कंत्राटदाराला तत्काळ प्रवठा बंद करण्यास सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या चर्चासत्राचं उदघाटन पठारे यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते

विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांकडे वळावं आणि नोकरी व्यवसायाच्या संधी मिळवाव्यात असं आवाहन भारतीय वाणिज्य आणि व्यवस्थापन परिषदेचे महासचिव नरेंद्र गर्ग यांनी केलं आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या व्यवस्थापनशास्त्र विभागाला त्यांनी काल भेट दिली यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला

गोदावरी काठच्या गावांतल्या लोकांना आणि जनावरांना पिण्याचं पाणी उपलब्ध होण्यासाठी जायकवाडी धरणाचं पाणी गोदापात्रातून दिग्रस बंधाऱ्यात सोडण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पालम तालुका शाखेनं तहसीलदार संतोषी देवकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

त्यामुळे नदी काठावरील गावांतील नागरिकांनी दक्ष राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे